घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची बाजु मांडायला सरकार सज्ज असल्याची अशोक चव्हाण यांची ग्वाही

केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं यानिमित्त नवी दिल्लीत भ्रष्टाचार प्रतिबंध आणि दक्षता या विषयावर तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली असून तिचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं त्यावेळी ते बोलत होते लोकांनीच भ्रष्टाचार संपवायला हवा तसच भ्रष्टाचाराविरोधात लढाई मजबूत करायला हवी त्याच प्रमाणे भ्रष्टाचारावर प्रतिबंध घालण्यासाठी निर्माण केलेल्या विविध संस्थांमध्ये ताळमेळ असायला हवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं भ्रष्टाचारामुळे विकासाला खीळ बसते म्हणूनच विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था मजबूत असायला हवी आणि त्यादृष्टीनं भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी एक रणनीती आखायला हवी असं ते म्हणाले काळा पैसा रोखण्यासाठी समिती स्थापन करून भ्रष्टाचाराविरोधातली आमची वचनबद्धता आम्ही दाखवून दिली त्यामुळे आता विविध घोटाळ्यांचा जमाना तसच नियुक्त्यांसाठी शिफारशी करण्याचा जमाना आता मागे पडला आहे असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे गरिबांचा पैसा आता त्यांना मिळू लागला आहे असंही मोदी यांनी स्पष्ट केलं मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला घटनापीठापुढे जायचं असेल तर त्यासाठी चार आठवड्यांची मूदत देत या प्रकरणासंदर्भातली आजची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी तहकुब केली त्याआधी आज सकाळी सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा राज्याचे वकील मुकुल रोहतगी उपस्थित राहु शकले नसल्यानं न्यायालयानं सुनावणी काही काळासाठी तहकुब केली होती सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंबलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर या प्रकरणासंदर्भातली ही पहिलीच सुनावणी होती घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची बाजू मांडायला सरकार सज्ज आहे असं मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रीमंडळीय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भात घटनापीठासमोरच सुनावणी व्हावी अशीच राज्य सरकारची भूमिका आहे आणि तसा अर्जही सरन्यायाधीशांकडे केला आहे असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं याआधी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेले न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्यापुढे हा विषय येता कामा नये आणि त्यासाठी या प्रकरणाची सुनावणी घटनापीठासमोर करावी अशी विनंती वकीलामार्फत न्यायालयाला केल्याची त्यांनी सांगितलं दरम्यान राज्य सरकारनं सुरवातीपासूनच मराठा आरक्षणासंदर्भातल्या न्यायालयीन सुनावणीपासून पळ काढायचा प्रयत्न केला आहे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील केला आहे ते आज कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते राज्य सरकारच्या वागणुकीमुळे त्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो असंही ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील मराठा आरक्षणाच्या सुनावणीला उपस्थित राहत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे सामाजिक संपर्क माध्यमावरून त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली राज्य सरकारानं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ही पुराव्यानिशी भक्कम पणे मांडणं गरजेचं असल्याचं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज परभणी इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली मराठा आरक्षणासंबंधी सुनावणीवेळी सरकारी वकील अनुपस्थित राहिले त्यामुळे मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार फारसं गंभीर नाही असा आरोप करत क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली नाशिकमध्ये कांदा लिलावाबाबत तिढा कायम आहे आज दुपारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समितीचे संचालक आणि कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली त्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली असली तरी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी मर्यादा घालून दिलेली आहे त्यामुळे त्यापेक्षा अधिकचा कांदा घेऊन नियमाचे उल्लंघन करता येणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याचे वृत्त आहे त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनीही शासनानं यासंदर्भात फेरविचार करावा अशी मागणी केली आहे

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या पन्नास ते साठ हजार क्विंटल कांद्याची दररोज आवक होत असते व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे दरम्यान व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडणार आहेत निर्यात बंदी तसंच कोरोनामुळे अडचणीत सापडला असतानाच आयकर विभाग धाडी टाकून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करत असल्याचा आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे कांदा प्रश्नी केंद्राचा निर्णय राज्यातल्या तसंच इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत असून केंद्रसरकार नेमकं कुणासाठी काम करतंय असा सवाल त्यांनी केला

निर्यातबंदीनंतर इराण आणि पाकिस्तानचा कांदा देशात आणला आणि आता लासलगाव आणि इतर ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर धाडी टाकल्या तसंच कांदा साठवणुकीवरही निर्बंध आणले आहेत जर लिलाव सुरू झाले नाहीत तर कांदा घरात सडून जाईल शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली

ऊसतोड कामगारांच्या अनेक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांचं थकित वेतन दिवाळीपूर्वी देण्याच्या दृष्टीनं परिवहनमंत्र्यांशी तातडीनं चर्चा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटना प्रतिनिधींना दिलं एसटी कामगारांच्या थकित वेतनाबाबत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली होती

कोरोना कालावधीत वीज बिल माफ करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज महावितरण कार्यालयाला कुलूप लावून ताळा ठोको आंदोलन करण्यात आलं सांगलीतही लोकडॉनच्या काळातील घरगुती वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी करत जनता दलानं विश्रामबाग इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर आज आंदोलन केलं

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत खासदार फौजिया खान यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलंय

रुग्ण द्पटीचा कालावधी वाढल्याबद्दल महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सर्व मुंबईकरांचे आभार मानले आहेत लोकप्रतिनिधींचं मार्गदर्शन आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळाल्याचं चहल यांनी म्हटलं आहे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात मिशन झिरो यशस्वी करणं हे आपलं ध्येय असून ते गाठण्यासाठी मुंबईकरांचं सहकार्य निश्वितच मिळेल असा विश्वासही चहल यांनी व्यक्त केला आहे

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणं टाळण्याच्या दृष्टीकोनातून विलगीकरणात रहाणं हा महत्त्वाचा उपाय आहे असं नीती आयोगाचे सदस्य विनोदकुमार पॉल यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते म्हणूनच कोरोनाची लागण झाल्यावर किंवा कोरोनासदृश्य लक्षणं जाणवली तर स्वतःला इतरांपासून जास्तीत जास्त विलगीकरणात ठेवावं असं ते म्हणाले कोरोना नियंत्रणासाठी विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनेसंदर्भात यवतमाळ इथं आज जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक घेतली ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली होती मात्र सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल आणि केलेल्या इतर उपाययोजनांमुळे प्रशासनाला यश आलं असलं तरी यापुढे जिल्ह्यात एकही मृत्यू होऊ न देणे याला प्रशासनाचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयं आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीनं काम केलं

शेतकऱ्यांच्या जीवनातील अस्थितरता संपवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान याचा अधिकाधिक उपयोग करत बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा कालबद्ध संशोधन आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या चार कृषि विद्यापीठांना आज दिले

ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि पक्षी अभ्यासक उल्हास राणे यांचं आज दुपारी कोरोनामुळे आकस्मिक निधन झालं

राणे हे व्यवसायानं वास्तूकलातज्ञ होते परंतू त्यांची ओळख एक पर्यावरणवादी आणि पक्षिअभ्यासक म्हणून जास्त होती

याच काळात विदर्भाच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानत किंचित वाढ तर किमान तापमानात घट झाली अशी माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे